या दरकपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होण्याची शक्यता आहे

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीनं हा आढावा जाहीर करताना देशाच्या आर्थिक विकासातल्या मार्गावरची जोखीम समसमानरीत्या संतुलित करण्याच प्रयत्न केला आहे असं दास यांनी सांगितलं

रिजर्व्ह बँकेनं शेतकऱ्यांसाठीच्या विनातारण कर्जाची मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही कामकाजात व्यत्यय आला द्पारी दोन वाजता कामकाज सुरु झाल्यावर विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आरक्षणाच्या मुद्यावरून समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाज अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरासाठी तहकूब केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं दिलेली वचनं पाळली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेत बोलत होते देशात बेरोजगारी वाढली असल्याचं सांगून त्यांनी विविध मंत्रालयं विद्यापीठं आणि अन्य क्षेत्रात असलेल्या रिक्त पदांचा उल्लेख केला नोडिदीमुळे काळा पैसा आणि दहशतवादावर अंकृश लावण्यात सरकार अपयशी ठरल्याचंही ते म्हणाले सरकार अनुसूचित जाती जमाती आणि तिर मागासवर्गीयांना आरक्षणात संरक्षण देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करत नसल्याचंही खरगे म्हणाले नो डिदीमुळे शेतकरी व्यापारी आणि ग्राहकांना फायदा झाला नसून यामुळे काळा पैसाही बाहेर आला नसल्याची शिका शिवसेनेचे आनंद आडसुळ यांनी केली भाजपानं सावतं वागणक दिल्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापूढे रहायचं की नाही याबाबत शिवसेनेला विचार करावा लागेल असंही ते म्हणाले

जनता दलाचे एच डी देवेगोडा तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी तेलगू देसम पक्षाचे जयदेव गाला आणि एमआयएमचे असद्दीन ओवेसी यांनी या चचेंत सहभाग घेतला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारांनी संकलित करावी असं सिंह यांनी लिहीलेल्या पत्रात म्हाक्रिं आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीपासून ते ग्रामीण पातळीपर्यंत प्रशासकीय यंत्रणेची काँबिद्वता आवश्यक असल्याचंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं

मुंबईत आज ग्रामीण तिर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली या निधीतून भक्त निवास भकांसाठीच्या सुविधा घनकचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत

धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकल धनगर समाजानं मुंडन आंदोलन केलं

नागपूरमध्ये विदर्भ क्रिके संघ रेच्या जामठा मैदानावर झालेला रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भानं आज पाचव्या दिवशी उपाहाराच्या आधीच जिंकला

पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सहा बळी शिणारा विदर्भाचा आदित्य सरवा सामनावीर ठरला

भरात असलेला सौराष्ट्राचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावात अनुक्रमे एक आणि शून्य धावांवर बाद करून सरव ि विदर्भाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला होता

देशातल्या अल्पसंख्याकांच्या योगदानाचं महत्व प िव्न घेण्याची आवश्यकता आहे असं काँप्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते कुणीही राज्यघाज्ञा आणि देशापेक्षा मोठं नाही असं ते म्हणाले

राफेल घो विळा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत खुली चर्चा करायला आपण तयार आहोत असं आव्हानही राहुल यांनी यावेळी दिलं

भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात कपात केल्यानंतर मुंबई शेअर बाजारात मोठे चढउतार झाले

लंडन शिल्या मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपा संदर्भातल्या चौकशीसाठी व्यावसायिक रॉबा वडा आज पुन्हा सकाळी सक्त वसूली संचालनालयासमोर हजर झाले अवैध परदेशी मालमत्ता बाळगल्याचा आरोप वड्रा यांनी फे क्रिकाला असून हे आरोप म्हणजे आपल्या विरुद्ध राजकीय कारस्थान आहे असा दावा त्यांनी केला

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारातही आणखी तंबू उभारले जातील त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केलं उस्मानाबाद शहर आणि परिसरात आज भूगर्भातून मोठा आवाज आला दूपारी सव्वा दोनच्या सुमाराला हा आवाज आला असून घरांची तावदानं हादरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे आज सगळ्यात कमी नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर क्वि नोंदवलं गेलं